ही घटना पूर्वनियोजित नव्हती असं मत निकाल देताना न्यायालयानं व्यक्त केलं आरोपींविरुद्ध कोणताही निर्णायक पुरावा आढळला नाही असंही निकालात नमूद केलं आहे या प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती आणि कल्याण सिंग हे प्रमुख आरोपी होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या कारणामुळे हे सर्व नेते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत

जावडेकर कोविड साथीच्या काळात देशातल्या सार्वजनिक उद्योगांनी केलेल्या कामाची केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रशंसा केली आहे कोविड साथीच्या काळात स्वावलंबी नव्यानं उभारी घेणाऱ्या आणि धोरणात्मक लवचिकता असलेल्या भारताच्या उभारणीत सार्वजनिक उद्योगांचं योगदान याविषयीच्या पुस्तिकेचं प्रकाशन आज जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मालदीव कोरोना संकटकाळात भारतानं मालदीवला देऊ केलेल्या आर्थिक मदतीबद्दल मालदीवने भारताचे आभार मानले आहेत कोरोना सारख्या साथरोग काळात जागतिक सहकार्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे आमच्या मित्रदेशांच्या सहकार्याखेरीज या संकटाचा सामना करणं आमच्यासाठी कठीण होतं अशा शब्दांत मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शहीद यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत काल आभार व्यक्त केले

मूलभूत आरोग्य सेवांसाठीही या रुग्णालयांनी आणि निदान केंद्रांनी नेहमीपेक्षा जास्त दरानं रुग्णांकडून पैसे घेतल्याचं त्यांनी औद्योगिक संघटना सीआयआय च्या कार्यक्रमात काल सांगितलं प्लाझ्मा थेरपी कोविड उपचारात फारशी यशस्वी ठरत नसल्याचं आढळून आलं आहे

म्हणूनच आता राज्य सरकारनं त्यासाठी साडेपाच हजार रुपयांची कमाल मर्यादा घालून दिली आहे असं टोपे म्हणाले कोविड साथीमुळं रोजगार गमावलेल्या नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे त्याच्याशी सामना करणं हेही एक आव्हान आहे असं टोपे म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या ऑनलाइन परीक्षांच नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होईल अशी माहिती कुलगुरु प्रमोद येवले यांनी पीटीआयला दिली राज्यात सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असहकार आंदोलनामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं अझरबैजान अर्मेनिया युद्धस्थितीतल्या अझरबैजान आणि अर्मेनियाच्या नेत्यांनी काल शांतता चर्चेतले सगळे प्रस्ताव धुडकावून लावले दोन्ही देशांमधला वादाचा मुद्दा असलेल्या नागोर्नो कराबाख प्रांताबाबतच्या वाटाघाटीत अडथळे आणत असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केला गेले तीन दिवस दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या या युद्धात बरेच जण मारले गेले आहेत आंतरराष्ट्रीय समुदायानही दोन्ही देशांना चर्चेतून वाद सोडवण्याचं आवाहन केलं आहे अमेरिका निवडणूक अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडण्कीसाठी दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये आज वादविवादाचा पहिला कार्यक्रम झाला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी आरोग्य कोरोना संकट आणि सर्वोच्च न्यायालयाचं भवितव्य यावर आपापली भूमिका मांडली यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपस्थितांची तपासणी करण्यात आली तसंच पारंपरिक हस्तांदोलनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला भारत बाग्लादेश भारत आणि बांग्लादेशनं उभय देशांदरम्यान सीमेवरील प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्यासाठी एक उच्च स्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे

गुंतवणुकींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यावर विलंब होत असेल तर ते त्वरेनं मार्गी लावण्याचं आश्वासन भारतानं बांग्लादेशला दिलं आहे

परंतु अशा परवानगीसाठी ही संस्था कायद्याने पात्र नसल्याचं कारण देऊन त्यानंतरच्या सरकारांनी अशी परवानगी नाकारली होती त्यामुळे या संस्थेनं गुंतवणुकीद्वारे असं अंशदान करण्याची पळवाट शोधली होती पंजाब भाजपा पंजाबमध्ये कृषी विधेयकांविरोधात निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपानं एक आठ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे ही समिती आंदोलक शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचे फायदे समजावून सांगण्याचं काम करणार आहे ही समिती विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबतही या विधेयकाच्या फायद्याविषयी चर्चा करणार आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी ही माहिती दिली हाथरस चौकशी उत्तर प्रदेशात हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यांच्या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी केली जावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करावी असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत

तिचा काल नवी दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला फ्रेंच ओपन फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू नोवाक जोकोविचनं प्रतिस्पर्ध्याचा सहज पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला महिला गटात कॅरोलिना लिकोवा हिनंही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे